या संसर्गामुळे निर्माण आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमुद केलं आहे टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यामधे उपाय योजत असल्याचं ते म्हणाले येत्या एकतीस जुलैपर्यंत टाळेबंदी लागू असेल आणि पुनश्च हरीओम म्हणत जून महिन्यापासून टाळेबंदी अंशतः उठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या सरकारनं सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्याच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हे ठाकरे सरकार नसून सर्वांचं सरकार आहे

सुरक्षादलांनी रणबीरगड भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावरून या भागाला वेढा घालून तपासणी मोहीम हाती घेतली होती दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू केल्यामुळे उडालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या भागात तपास मोहीम सुरू असून दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे

आरमोरी तालुक्यातल्या एका व्यक्तीसह किटाळी इथले सुरक्षा दलाचे तीन पोलिस आणि गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विषाणू कक्षातल्या एका कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे

याआधी कक्षातल्या एका अधिकाऱ्याला याची लागण झाली आहे

या बंदीला जनतेनं प्रतिसाद दिला असून शहरातल्या रस्त्यांवर सामसूम असल्याच आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

काल जिल्ह्यातल्या अकरा रूग्णांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात सावरगाव इथं श्री नागोबा मंदिरात नागपंचमीनिमीत्त पूजा करण्यात आली